ही आजरवरची एका दिवसातली सर्वाधिक नोंद आहे

आर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे

राज्यातल्या कोरोना बाधितांच्या संख्येनं तीन लाखांचा टप्पा पार केला आहे

राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आय्क्त आणि इतर अधिकाऱ्यांशी द्ररृष्य संवाद प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत ते काल बोलत होते राज्यातल्या विविध महानगरपालिकांनी त्यांच्या क्षेत्रात संचारबंदी लागू केली असून त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणं आणि मृत्यूदर कमी करणं यासाठी झाला पाहिजे असं ते म्हणाले जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांचा सहभाग मिळवून कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा असं म्ख्यमंत्र्यांनी सांगितलं प्रत्येक जिल्ह्यात विभागांत नोडल चाचणी अधिकाऱ्यांची निय्क्ती करण्यात येणार असून या माध्यमातून चाचण्या वाढवण्यावर भर दिला जाईल असं वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव डॉ संजय म्खर्जी यांनी यावेळी सांगितलं सरकार प्लाइमा दात्याला दोन हजार रुपये देणार असून ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी असं ते म्हणाले

काल तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

काल तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

जिल्ह्यातला पन्नास टक्के पेक्षा जास्त भाग हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे

काल तीन जणांचा मृत्यू झाला

प्णे आणि परिसरातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या खासगी डॉक्टरांनाही गरजेनुसार कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी सरकारी रुग्णालये अथवा कोरोना केंद्रात सेवा देणं अनिवार्य केलं आहे यासंबंधिची अधिसूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जारी केली असून ही सेवा द्यायला टाळाटाळ करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करायचा इशारा त्यांनी दिला आहे आरोग्य मंत्रालयाने निवासी संकुलांना त्यांच्या आवारात कोविड सुविधा केंद्र स्थापित करू इच्छिणा यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत

सार्वजनिक संकलं बहपयोगी सार्वजनिक जागा किंवा रिकाम्या सदनिका यामध्ये हे केंद्र उभारता येणार आहे या केंद्रात आगमन आणि निर्गमनाची स्वतंत्र व्यवस्था असेल तर इतर सर्व साहित्यांचं नियमित निर्जत्कीकरण केलं जाणार आहे श्वसनतज्ञ नियमितपणे या केंद्रांवर पाहणी करणार असून आवश्यकतेन्सार मार्गदर्शन करणार आहेत

यानंतरच्या टप्प्यात औषधी कापड इलेक्ट्रॉनिक वस्तू वाहन द्रुस्ती आदी व्यावसायिकांची कोरोना विषाणू चाचणी बंधनकारक असेल या विषाणूची लागण झालेली नसलेल्यांनाच व्यवसाय करता येणार असल्यानं याचं प्रमाणपत्र बाळगणं आवश्यक असल्याचं प्रशासकांनी म्हटलं आहे यासाठी शहरात तेहतीस ठिकाणी तपासणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे

कोरोना संसर्गामुळे दुधाचे दर कोसळले असून दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांची विक्री घटली आहे उत्पन्न आणि खर्चात मेळ बसत नसल्यानं दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचं या निवेदनात म्हटलं आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन भरविण्यासंदर्भात दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांशी सरकारनं संपर्क केला असल्याचं राज्यसभा अध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे नायडू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदीय समितींच्या बैठका आयोजित करण्यावर अनेकवेळा चर्चा केली आहे

तथापि काही दूरचित्रवाणी वाहिन्यांमधून अतिरंजित बातम्या प्रसारित होण्याबाबत नायडू यांनी दक्षतेचा इशारा दिला आहे केंद्र सरकार भारतीयांच्या व्यक्तिगत माहितीबाबत कुठलीही तडजोड खपवून घेणार नाही असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे

भारतीयांविषयीची माहिती ही भारतीयांच्या स्वतःच्या मालकीची आहे त्यामुळे ही माहिती सुरक्षित ठेवण्याची गरज आहे

सिंधूदर्ग जिल्ह्यातल्या विजयदर्ग या किल्ल्याची पडझड होत असल्यासंदर्भात केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या भारतीय प्रातत्व विभागाकडे किल्ल्याची डागड्जी आणि देखभालीसाठी पावले उचलण्यासंदर्भात पाठप्रावा करावा अशा सूचना म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या आहेत विजयद्र्गाच्या एका ब्रुजाची पडझड झाल्याची माहिती एका समाजमाध्यमावर आली होती या माहितीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत स्वतः दर्गप्रेमी आणि छायाचित्रकार असलेल्या मुख्यमंत्र्यांनी विजयदर्गाच्या पडझडीची दखल घेतल्यानं या जलद्गाच्या देखभालीचा मार्गही आणखी सुकर होईल अशी भावना दर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे सोलापूर जिल्हा रब्बी जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी जिल्हा प्रशासनानं घेतलेल्या परिश्रमांमुळे जिल्ह्याला खरिपाचा जिल्हा म्हणून मान्यता मिळाली आहे

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात चांगला पाऊस पडत असल्यानं डॉ शंकरराव चव्हाण विष्णुप्री जलाशय भरून वाह लागला आहे

नाशिक जिल्ह्यातल्या वालदेवी धरणात पोहायला गेलेल्या तीन य्वकांचा काल बुडून मृत्यू झाला त्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे नाशिक शहराजवळ पिंपळद इथं वालदेवी धरण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे